दक्षिण मुंबईतल्या पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत हॉटेलमधील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे या सर्वांवर मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचं विलगीकरण करण्यात आलं असून ताज हॉटेलमध्ये औषध फवारणी केली जात असल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली आहे

मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्क्रीनिंगद्वारे नागरिकांची व्यापक स्वरूपात तपासणी सुरू आहे

प्रत्येक गटामध्ये दोन डॉक्टर आणि पाच परिचारिका आहेत

ईस्टर संडे निमित्त सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर चौकातून जगभरातल्या लोकांना संदेश देत असतात ही अनेक वर्षांची परंपरा यंदा कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे खंडित होत आहे पोप फ्रांसिस हे आज त्यांच्या खाजगी वाचनालयातून प्रार्थना करणार आहेत या प्रार्थनेचं माध्यमांद्वारे थेट प्रसारण केलं जाणार आहे कोरोनाच्या वाढत्या प्रार्द्भावामुळे लॉकडाऊनची मुद्त वाढवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ आवर्ती डिपॉझिट आरडी आणि सुकन्या समृद्धी योजना खातेधारकांसाठी किमान ठेव जमा करण्याची अंतिम मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढवली आहे

भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसीनं कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्राहकांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे विम्याचे हप्ते भरण्यासाठी तीस दिवसांची मुदतवाढ दिली आहे

कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या गरजूंना जेवण अन्नधान्य किंवा वस्तूची मदत करताना छायाचित्र काढण्यास व्हिडिओ चित्रीकरण करण्यास आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यास लातूरचे जिल्हाधिकारी जी

तसंच हे करताना सामाजिक अंतर पाळलं जात नसून असे फोटो समाजमाध्यमांवर टाकल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुरक्षित अंतराच्या मर्यादांचे पालन करून बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आदेश जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी काढले आहेत शेतमाल खरेदी विक्री करताना सर्वांनी मास्कचा वापर करावा तसंच बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर किंवा हात धुण्याची व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद शहरातल्या आमखास मैदानावर भरवण्यात आलेल्या भाजी मंडईत परिसरातल्या नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र आज दिसून आलं या भागामधल्या आरेफ कॉलनीत कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे आणि याच भागातील नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी करण्यासाठी येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पालघर इथल्या जिल्हा पोलीस मुख्यालयात फिरती सॅनिटायझर व्हॅन तयार करण्यात आली आहे विविध ठिकाणांवर कामावर असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना निर्जंत्कीकरणासाठी या व्हॅनचा फायदा होत आहे